कोविडग्रस्तांवर उपचाराच्या दरांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात एका याचिकेवर आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर सुनावणी झाली देशात अनेक खासगी तसंच धर्मदाय रुग्णालयांना सरकारने मोफत किंवा नाममात्र दराने भूखंड उपलब्ध करून दिलेले आहेत त्या रुग्णालयांनी कोविडग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करावेत असं न्यायालयानं म्हटलं आहे आपत्तीच्या काळात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची उपचार दरासंदर्भात लूट केली जात असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे शासकीय आरोग्य योजना किंवा आरोग्य विमा नसलेल्या कोविड रुग्णांचा खासगी रुग्णालयातला उपचार खर्च सरकारने वहन करावा अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे कॅल्शियम ओआरएस जस्त गर्भ निरोधक लोह यासारख्या अत्यावश्यक औषधांचे घरपोच वितरण करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे गर्भवती माता नवजात अर्भक पौंगडावस्थेतल्या व्यर्तींच्या आरोग्यासाठी आणि पोषणासाठी आवश्यक औषधे आणि इतर वस्तुंचा समावेश अत्यावश्यक वस्तूंमध्ये करावा असा सल्ला आरोग्य मंत्रालयानं दिला आहे महिला लहान मुलं आणि पौगंडावस्थेतल्या व्यक्तींना कोरोना चाचणी अहवाल न मागता अत्यावश्यक उपचार द्यावे अ जीवनसत्व डायरिया नियंत्रण जंत नियंत्रण वगैरेंसाटी मोहिम आखण्याचा सल्लाही देण्यात आला आहे

तांत्रिक आघाडीवर दक्षता प्रणाली मजवूत करता आली आरोग्य सेतूसारख्या साधनांद्वारे अधिकाधिक संपर्कशोध घरोघर सर्वेक्षण इत्यादी कामं करता आली

जिल्ह्यात आजपर्यंत या आजारामुळे आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही

खानापूर शिराळा कडेगाव आणि कवठे महांकाळ या तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला

नांदेड जिल्ह्यात सात कोरोनाबाधीत रूग्णांनी आज कोविड आजारावर यशस्वी मात केली

यातल्या दोन महिला रूग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे आता पर्यंत सात रूग्ण आता दगावले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातल्या आपल्या गळदुवे या गावी पत्नी आणि मुलीसह आलेल्या आणि शाळेत क्वॉरन्टाईन असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झालाय मृत युवकाचा स्वॅब नमुना घेऊन त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचं नेमके कारण स्पष्ट होईल असं प्रशासनानं सांगितलं

कोरोना विषाणूवा प्रादूर्भाव ग्रामीण भागातही दिसू लागल्यानं यवतमाळ जिल्हा प्रशासनानं गावागावांमध्ये आरोग्य तपासणीसाठी मोबाईल फिवर क्लिनिक सुरु केलं आहे

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पालिकेची प्रशासकीय इमारत आज बंद केली आहे ही इमारत पूर्णपणे निर्जंतुक केली जाणार असल्याचं पालिकेच्या जनसंपर्क अधिकारी माधुरी पोफळे यांनी सांगितलं बाधित डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेण्याचं काम सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली

विरोधकांकडून सहकार्याऐवजी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली ते आज महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते परिवहन मंत्री अनिल परब जलसंपदा मंत्री जयंत पाटील या वार्ताहर परिषदेला उपस्थित होते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी काल वार्ताहर परिषदेत दिलेली केंद्र सरकारच्या मदतीची आकडेवारी त्यांनी खोडून काढली रेल्वेमंत्रालयाकडूनही रेल्वे सोडण्यासंदर्भात संभ्रम निर्माण करून महाराष्ट्र सरकारची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप परब यांनी केला

टप्प्याटप्प्याने या गाड्या देण्याऐवजी एकाच दिवशी या गाड्या देण्यात आल्या काही वेळा तर तासभऱ आधी सूचना देऊन गाड्या सोडल्या गेल्या त्यामुळे काही ठिकाणी समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले सुरुवातीला सगळा खर्च आम्हीच करु असं केंद्राने सांगितलं होतं मात्र तसं काहीही झालं नाही असा आरोप परब यांनी केला गहू तांदूळ आणि डाळ यांची मदत केंद्राने महाराष्ट्राला केली हा फडणवीस यांचा दावा खोटा आहे कारण हे गहू अद्याप महाराष्ट्राला मिळालेले नाहीत स्थलांतरित मजुरांना पैसे देण्याचा निर्णय चार दिवसांपूर्वीच झाला आहे असंही परब यांनी सांगितलं जीएसटीचे हक्काचे पैसे जानेवारीपासून केंद्र सरकारने दिलेले नाहीत

त्यापैकी एकही वेंटिलेटर मिळाला नसल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले फडणवीस यांनी उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचा केलेला दावाही चुकीचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले कोविड उपचार आणि प्रतिबंधासंदर्भात देशात सर्वोत्तम काम महाराष्ट्रात झाल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं शेजारच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातली स्थिती नियंत्रणात असून रोग प्रसार तसंच मृत्यू दरावर यंत्रणेनं मोठं नियंत्रण मिळवलं असल्याचं पाटील यांनी नमूद केलं माध्यमांवरून येणाऱ्या बातम्या पाहून जनतेनं घाबरून जाऊ नये असं आवाहनही पाटील यांनी केलं राज्यातल्या युवकांच्या कौशल्याबद्दल फडनवीस यांनी केलेलं वक्तव्य निंदनीय असल्याचं ते म्हणाले

केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या नियमित निधीव्यतिरिक्त काहीही मदत महाराष्ट्राला मिळालेली नाही असं पाटील यांनी स्पष्ट केलं लॉकडाऊनमुळे रद्द झालेल्या इयत्ता दहावीच्या भूगोलाच्या परीक्षेबाबत गृणवाटपाची पद्धत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं निश्वित केली आहे त्यानुसार इतर विषयांच्या लेखी परीक्षांच्या गुणांच्या सरासरीइतके गुण भूगोलाच्या विषयाला दिले जाणार असल्याची मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली मंडळानं गुणवाटपाबाबत पाठवलेला प्रस्ताव राज्य सरकारनं मंजूर केला आहे या गुणपद्धतीसाठी केवळ विद्यार्थ्यांनी दिलेल्या लेखी परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत याच पद्धतीनं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या गुणांचंही वाटप केलं जाणार आहे

बँकिग आणि आय टी कंपन्यांच्या समभागांत मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवल्यानं देशातल्या शेअर बाजारात आज तेजीचं वातावरण राहिलं

अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात मध्यप्रदेशमधून आलेल्या टोळधाडीनं शेकडो हेक्टरवरच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे कृषी विभागाच्या पथकानं आज ईत्तम गाव पळसवाडा शेती शिवारात जाऊन टोळ धाडीची पाहणी केली शेतकऱ्यांनी दक्ष राहावं तसंच पिकावर फवारणी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे टोळधाडीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी मोर्शी वरुड तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी केली आहे वाशीम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला खरीप हंगामासाठी पुरेशा प्रमाणात रासायनिक खतं उपलब्ध करून देण्याचं नियोजन करण्यात आलं असून खतांचा कृत्रिम तुटवडा आणि काळा बाजार करणाऱ्या विरोधात कडक कारवाईचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत

झारखंड बिहार ओडिशासाठी या गाड्या सोडण्यात आल्या कोरोनाच्या संकटामुळे सिंघूदर्ग जिल्ह्यातली दशावतारी मंडळं आणि भजनी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे

बूलडाणा जिल्ह्याच्या काही भागात आज उष्णतेची लाट होती